विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत आज भारताची लढत नेदरलँडशी निवडणक मध्यप्रदेश राजस्थान छत्तीसगड तेलंगण आणि मिझोरम या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता तिथं सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये नेता निवडीचे अधिकार कॉप्रेस पक्षाध्यक्ष राहूल गांधींकडे सोपवण्यात आले आहेत मध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि युवानेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात नेतेपदासाठी चूरस आहे तेलंगणात के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगण राष्ट्र समितीचे सरकार आज सत्तारूढ होइल तर मिझोराममध्ये झोरामथांगा यांच्या नेतृत्वाखालील मिझो नॅशनल फ्रंटचे सरकार शनिवारी सत्तारूढ होणार आहे संसद विविध मृदद्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकुब करण्यात आलं काल लोकसभेचं कामकाज सुरु होताच काँग्रेस सदस्यांनी राफेल मुद्द्यावर घोषणाबाजी सुरू केली त्यापाठोपाठ अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या आणि तेलुगू देसमच्या सदस्यांनी त्यांच्या प्रादेशिक मुद्द्यांवरून तर शिवसेनेच्या सदस्यांनी राममंदिराच्या मुद्द्यावरून घोषणा दिल्या या गदारोळामुळे अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी प्रथम दुपारपर्यंत कामकाज तहकूब केलं त्यानंतर पुन्हा याच गोंधळाची पुनरावृत्ती झाल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं तत्पूर्वी लोकसभेतील दोन नवनिर्वांचित खासदारांचा शपथविधी झाला राज्यसभेतही अण्णा द्रमुक आणि द्रमुकच्या सदस्यांनी तामिळनाडूच्या कावेरी खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून कामकाजात वारंवार अडथळा आणल्यानं आधी द्पारी दोनपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं पदभार शक्तिकांत दास यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाचा कार्यभार काल स्वीकारला देशाच्या अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार उपाययोजना करण्यावर भर देणार असून रिझर्व्ह बॅंकेसारख्या महान संस्थेची स्वायत्तता विश्वासाईता कायम राखण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं दास यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं

टाइम्स नेटवर्कतर्फे मुंबईत आयोजित भारतीय आर्थिक परिषदेत ते बोलत होते देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी कौशल्यावर आधारित मनुष्यबळाचं योगदान महत्त्वपूर्ण ठरेल असं ते म्हणाले मराठा आरक्षण मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे सरकारची बाजू मांडणार आहेत मुंबईत काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील महाधिवक्ता कुंभकोणी यांनी साळवे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत यावेळी पुरस्कारांचं वितरण होणार आहे राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी काल मुंबईत ही माहिती दिली महार रेजिमेंटच्या पराक्रमी सुपुत्रांचा सन्मान करणारं महाराष्ट्र शासन पहिलं शासन असल्याचं ते म्हणाले

सावळाराम कलासमिती यांच्यावतीने दिले जाणारे विविध पुरस्कार काल जाहीर झाले गायक रवींद्र साठे यांना जनकवी पी सावळाराम पुरस्कार तर अलका कुबल यांना गंगा जमुना पुरस्कार जाहीर झाला असून महेश केळूस्कर यांना साहित्य क्षेत्र प्रदीप ढवळ यांना शैक्षणिक कार्य तर शर्मिष्ठा राऊत यांना लक्षेवधी कलाकार पुरस्कार जाहीर झाला आहे

कल्याण अपार यांनी दमदार सनई वादन करत वातावरण भारून टाकले महोत्सवाच्या कालच्या पहिल्या सत्रात पदमभूषण बेगम परवीन सुलताना यांनी आपल्या स्वरश्रीमंतीनं नटलेल्या सिद्ध गायकीनं जोग रागाचं सौंदर्य उलगडून दाखवत रसिकांची मनं जिंकली सिंगापूर स्थित स्वींद्र परचुरे आणि प्रसाद खापर्डे यांचं बहारदार गायन तसंच पंडित वसंत काब्रा यांच सरोदवादन झालं

कांदा नाशिक जिल्ह्यातील बागलाणमध्ये नवीन कांद्याला प्रतिकिलो अवघा दीड रुपये भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तोच कांदा रस्त्यावर आणून ओतत सरकारच्या धोरणांचा निषेध केला यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्याने राष्ट्रीय महामार्ग आणि मालेगाव रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती दरम्यान राष्वादी काँग्रैसनेही या आंदोलनात उडी घेत शेतक यांना पाठिंबा दर्शविला पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला दीड तासानंतर शेतक यांनी आंदोलन मागे घेतलं सिंधर्द्य राजीनामे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे विषय समिती सभापती संतोष साटविलकर प्रितेश राऊळ सायली सावंत शारदा कांबळे यांनी आपल्या सभापती पदाचे राजीनामे काल जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्याकडे सोपविले आहेत सावंत यांच्याकडून त्यांचे राजीनामे आज जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हा परिषदेत बदल होणार हे आता निश्वित झाले आहे आरोग्य शिविर ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमीत्त काल परळीत गोपीनाथ गडावर महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते तर राम शिंदे आणि महादेव जानकर या मंत्र्यांच्या उपस्थितीत या शिबिराचं उद्घाटन झालं

याबाबत संपर्कमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती परस्कार लातर हेक्टरी सर्वाधिक ऊस उत्पादन घेतल्याबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे दिला जाणारा ऊस भूषण हा मानाचा पूरस्कार लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष वेशाली देशमुख यांना जाहीर झाला आहे पारंपरिक आणि अद्यावत तंत्रज्ञानाचा संगम साधून ऊसाचं एकरी उत्पादन वाढवल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे

जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात तसंच इतर तरतदींच्या अंमलबजावणीत राज्य सरकारनं हलगर्जीपणा आणि उदासिनता दाखवल्यामुळे आपण व्यथित झालो असल्याचं न्या

ओक आणि एम

सोनक यांच्या खंडपीठानं यासंदर्भात एका जनहित याचिकेवर काल झालेल्या सुनावणीवेळी सांगितलं हॉकी भूवनेश्वर इथे सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत आज भारताची गाठ नेदरलँडशी होणार आहे हा सामना जिंकल्यानंतर उपान्त्य लढतीत भारताला बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी झूंजावं लागणार आहे या स्पर्धेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानं उपान्त्य फेरी गाठली आहे हवामान राज्यात काल हवामान कोरडं होतं